नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन

करण्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यतेखाली बैठक

वक्तव्य

गुजरातच्या गांधीनगर इथं आयोजित तिसऱ्या जागतिक बटाटा परिषदेला व्हिडिओकॉन्फरव्सिंगच्या माध्यमातून संबोधित करताना ते आज बोलत होते शेतकऱ्यांचे प्रयत्न आणि सरकारचं धोरण यांच्या समव्वयातून भारत डाळी आणि अन्य अव्ज उत्पादित करणाऱ्या जगातील तीन सर्वोच्च देशांपैकी एक होऊ शकला अव्ज प्रक्रिया क्षेत्राला चालना देण्यासाठीही सरकारनं अनेक पावलं उचलली अशी माहितीही पंतप्रधानांनी यावेळी दिली

नव्या तंत्रज्ञानाच्या वापराबाबत शेतकऱ्यांचे सल्ले महत्वपूर्ण आहेत आधुनिक जैवतंत्रज्ञान कृत्रिम बुद्धिमत्ता ड्रोन तंत्रज्ञान इ कृषी क्षेत्रात वापरण्यावरही पंतप्रधानांनी भर दिला युवा भारत दहशतवादाचा सामना करेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे नवी दिल्ली इथं करियप्पा मैदानावर राष्ट्रीय छात्रसेनेच्या विद्यार्थ्यांना संबोधित करताना ते आज बोलत होते केंद्र सरकानं काश्मिरला दहशतवादमुक्त केलं काश्मिरची समस्या स्वातंत्र्यापासूनच होती परंतु ती सोडविण्यासाठी यापूर्वी कोणतेही प्रयत्न करण्यात आले नाहीत असंही ते प्रढं म्हणाले काश्मीर हे देशाचं आभूषण आहे आणि त्याला समस्यामुक्त करणं ही सरकारची जबाबदारी होती ती केंद्र सरकारनं पार पाडली असं सांगूल बदल घडवून आणण्यास उशीर टाळा असं आवाहन पंतप्रधानांनी युवकांना केलं

भारताच्या अंतर्गत बाबीमधे बाह्य हस्तक्षेपाला वाव नसल्याचं प्रतिपादन उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायड् यांनी केलं आहे ते काल नवी दिल्ली इथं एका कार्यक्रमात बोलत होते पूर्णपणे भारतीय संसदेच्या आणि भारत सरकारच्या अखत्यारित असलेल्या बार्बीमधे परदेशी संस्था हस्तक्षेप करत आहेत याबद्दल चिंता वाटत असल्याचं त्यांनी सांगितलं अशा हस्तक्षेपाचे प्रयत्न अनावश्यक असल्याचं सांगत भविष्यात अशा विषयांवर वक्तव्य करण्यापासून परदेशी संस्था दूर राहतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली स्धारित नागरिकत्व कायदयावरून विरोधी पक्ष लोकांची दिशाभूल करत आहे असा आरोप संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी केला आहे या कायदयाच्या समर्थनार्थ कर्नाटक राज्यातल्या बंगळ्रू इथं आयोजित एका सभेत ते बोलत होते नागरीकत्व बहाल करण्यात केंद्र सरकार कसलाही भेदभाव करत नाही असंही ते म्हणाले वचननाम्यात सांगितल्याप्रमाणे केंद्र सरकार सर्व नागरिकांना समान फायदे देत आहे

या बैठकीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेदंसिंग रावत आणि यजमान छत्तिसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल सहभागी झाले आहेत

बैळ्कीत सुरक्षा कायदा आणि सुव्यवस्था रस्ते वाहतूक पाणी उद्योग आणि वीज यासारख्या पायाभूत सुविधांशी संबंधित विषयांसह केंद्र आणि सदस्य राज्यांमधील विविध मुद्यांवर चर्चा करण्यात येत आहे नागपूर मेट्टो रेल्वे सोबतच ब्रॉंड गेज रेल्वे नेटवर्कमुळे नागपूरच्या लगत असणा या भंडारा गोंदिया गडचिरोली वर्घा ही शहरे नागपूर शहराशी जोडले जाऊन ते एक सॅटलाईट टाऊन म्हणून विकसित होईल असे मत केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री आणि केंद्रीय सुक्ष्म लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी आज व्यक्त केले नागपूरच्या महा मेट्रोच्या नव्या रेल्वे मार्गाचं उद्वाटन आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या द्वारे व्हिडियो कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून नागपूरातील हिंगणा रोड स्थित सुभाष नगर मेट्रो रेल्वेस्थानकात पार पडलं त्यावेळी मुख्य अतिथी म्हणून गडकरी बोलत होते

सदर नेटवर्कचं कार्य जर वर्ध्याच्या सिंधी येथील ड्रायपोर्ट मध्ये निर्माण झालं तर उत्पादन खर्चामध्ये कपात होईल असे गडकरी यांनी यावेळी सांगितलं

गडकरी पुढं म्हणाले बाईट आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नागपूर आणि नागपूरच्या परिघातील परिसरात मग त्यामध्ये भंडारा जिल्हा गोंदिया जिल्हा वर्धा जिल्हा नागपूर जिल्हा चंद्रपूर जिल्हा आणि अमरावती जिल्हा या सगळ्यांची कनेक्टीव्हिटी होणार आहे आणि या सर्वांमुळे हे सर्व पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भातला अमरावती जिल्हा यातला पूर्ण ट्रान्सपोर्टचा चित्र बदलणार आहे

उपम्ख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली अमरावती विभागातील अमरावती अकोला ब्लडाणा वाशिम जिल्ह्याचे सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेतील येत्या वर्षातील प्रारूप आराखडे अंतिम करण्यासाठी अमरावती इथं बैठक घेण्यात आली

अमरावती येथील विभागीय कार्यालये विविध ठिकाणी तसेच जुन्या जागेत आहेत त्यामुळे ही सर्व कार्यालये एकाच ठिकाणी असावीत यासाठी निधी उपलब्ध करून देणार असल्याचं पवार म्हणाले वन विभागाच्या आक्षेपामुळे रस्ते आणि विजेची कामं करण्यात येत असलेली अडचण दूर करण्यासाठी नागपूर येथे सर्व यंत्रणांची एकत्रित बैठक घेऊन हे प्रश्न मार्गी काढण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं नागरिकांना चांगल्या सूविधा मिळाव्यात यासाठी अत्यावश्यक सेवेतील पदे भरण्याच्या प्रक्रियेला मान्यता देण्यात आली असून जिल्हा वार्षिक योजनेमधून उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या निधीचा विनियोग योग्यरित्या करण्याचे निर्देश हि उपम्ख्यमंत्री अजित पवार यांनी दिले

काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारनं त्यांची नागपूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी बदली केली होती त्काराम मुंढे हे शिस्तप्रिय कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जातात आकाशवाणीच्या नागपूर केंद्राच्या संगीत विभागातर्फे नवीन संगीत कलाकार आणि जुव्या संगीत कलाकारांच्या उच्च श्रेणीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत हिंदुस्तानी शास्त्रीय कर्नाटक सुगम उपशास्त्रीय आणि लोकसंगीत या प्रकारामध्ये हे अर्ज मागविण्यात आले असून अधिक माहितीसाठी आकाशवाणी सिव्हिल लाईन्स नागपूरच्या संगीत विभागाशी संपर्क साधावा विज्ञान हा दैनंदिन व्यवहारातून शिकण्याचा विषय आहे एखादया गोष्टीतील कृतूहल त्याबद्दलची जिज्ञासा विदयार्थ्यामधील प्रयोगशीलतेला जन्म देते प्रयोगशीलतेमुळं विदयार्थ्यांच्या मुक्त संकल्पनांना वाव मिळतो विज्ञान प्रदर्शनामुळं बाल वैज्ञानिकांच्या या संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी मदत होते असं प्रतिपादन शिक्षण समिती सभापती प्रा दिलीप दिवे यांनी केलं नागप्र महानगरपालिका आणि एच सी एल फाउंडेशनच्या सहकार्यानं आयोजित दोन दिवसीय यूवा विज्ञान महोत्सवाचं उदघाटन दिवे यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते उदघाटनानंतर दिवे आणि अन्य मान्यवरांनी विदयार्थ्यांनी तयार केलेल्या सर्व प्रयोगांच्या स्टॉल्सला भेट दिली आणि प्रयोगांविषयी माहिती घेतली एकदाच उपयोग होणारे प्लास्टिक पर्यावरणासाठी धोकादायक आहे संशोधनावर आधारित उदाहरण सांगून अश्या प्लास्टिकचा वापर न करण्याचा सल्ला वनराईचे सचिव निलेश खांडेकर यांनी नो ट् सिंगल यूज प्लास्टिक विषयावर आयोजित कार्यक्रमात दिला भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालया अन्तर्गत कार्यरत लोक संपर्क ब्युरो नागप्र आणि राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण संस्थान आणि भूमि उपयोग नियोजन अमरावती रोड नागप्रच्या सहयोगानं या विषयावर कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाचं उदघाटन वनराईचे सचिव निलेश खांडेकर यांच्या हस्ते झालं यावेळी मार्गदर्शन करतांना दैनंदिन जीवनात प्लास्टिकचा वापर कसा टाळावा याबद्दल माहिती दिली या कार्यक्रमांतर्गत प्रश्न मंजूषा स्पर्धेचं आयोजन करून विजेत्यांना ब्युरोतर्फे पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं महात्मा गांधी विचार तत्वज्ञान स्वीकार करण्यासाठी भारतातच नव्हे तर जगात शांतता नांदेल असं मत केंद्रीय संस्कृती व केंद्रीय पर्यटन राज्य मंत्री प्रहलाद पटेल यांनी आज वर्घेच्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयात शांतता आणि न्याय विषयावर आयोजित आंतरराष्ट्रीय चर्चासत्राच्या उदघाटन प्रसंगी व्यक्त केलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्वविद्यालयाचे कुलगुरू प्रो रजनीश कुमार शुक्ल होते केंद्रीय राज्य मंत्री पटेल म्हणाले की पदयात्रा जगाला जोड़ण्यासाठी आणि लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी प्रभावी मार्ग आहे नवीन पीढीला चरित्रवान बनविण्यासाठी धर्म आणि पूजा पद्धति नव्हे तर आपल्या पौराणिक ग्रंथांत जे मूल्य संस्कार दिले आहेत तेच आदर्श होबू शकते यात्रेचे विवरण प्रस्तुत करतांना पी

राजगोपाल म्हणाले की अहिंसेच्या मार्गाने अन्य समस्यांचे निवारण केले जावे भारत अहिंसेची प्रयोगशाळा व शांतता पर्यटनासाठी एक महत्वपूर्ण केंद्र झाले पाहिजे असेही ते म्हणाले